कोविड रुग्णांचं सर्वाधिक प्रमाण असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज दूरदृष्य प्रणालीद्वारे संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते महाराष्ट्रासह दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचा यामध्ये समावेश होता सर्व राज्यांनी एकत्रितपणे काम केलं तर साधनाचा तुटवडा पडणार नाही केंद्र सरकार सर्व परिस्थिती वर लक्ष ठेवून आहे असंही मोदी यांनी सांगितलं

या चर्चेत आयसीयू खाटांची संख्या तसंच कोविड उपचारांसाठीच्या अन्य सुविधा वाढविण्याच्या गरजेवर प्रधानमंत्र्यांनी विशेष भर दिला तसंच चाचण्यांची संख्या वाढवावी आणि सुक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र तयार करण्याकडे प्रामुख्यानं लक्ष द्यावं याचाही त्यांनी पुनरुच्चार केला वैद्यकीय वापरासाठीच्या ऑक्सिजनची सुरळितपणे वाहतूक होणं आवश्यक असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी नमूद केलं गृहमंत्री अभित शहा आरोग्य मंत्री डॉ हर्षवर्धन तसंच उद्योग आणि वाणिज्य मंत्री पियूष गोयल हेही या बैठकीत सहभागी झाले होते तत्पूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी आज सकाळी वरिष्ठ सरकारी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन देशातल्या कोविड स्थितीचा आढावा घेतला ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या देशातल्या प्रमुख उत्पादकांशीही मोदी आज चर्चा केली वैद्यकीय वापराच्या ऑक्सिजनचा पुरवठा आणि उपलब्धतेचा ते यावेळी आढावा घेतला कोविड महामारी आटोक्यात आणतानाच राज्याच्या अर्थचक्राला झळ बसू नये याची देखील काळजी राज्यसरकार घेत असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबरच्या चर्चेत सांगितलं राज्यात मोठ्या प्रमाणावर निवृत्त डॉक्टर्स परिचारिका तसंच वैद्यकीय विद्यार्थी यांची देखील मदत घेण्यात येत असून टेलीमेडिसिन आणि टेली आयसीयूवर भर देण्यात येत असल्याचं ठाकरे यांनी सांगितलं महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची लशीची तसंच रेमडीसीवीरची गरज आहे ऑक्सिजन विमानानं आणणे शक्य नसल्यास वेळ वाचविण्यासाठी रिकामे टँकर्स विमानाने प्लॅट्सच्या ठिकाणी पाठवून ऑक्सिजन भरून ित्रर मार्गाने राज्याला मिळावा परदेशातून रेमडीसीवीर आयात करायला परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली मोठ्या प्रमाणावर लसीकरण करून संसर्ग थोपवणं शक्य आहे म्हणून राज्यसरकार त्रेर देशांतून लस आयात करू शकेल का असा प्रस्ताव त्यांनी मांडला राज्यात विषाणूचे दुहेरी उत्परिवर्तन आढळल्याने संसर्गातही झपाट्याने वाढ होत आहे यासंदर्भात पुढील वाटचालीसाठी याबात योग्य तो अभ्यास व्हावा तसेच जिनोम सिक्वेन्सिंग करावे जेणे करून योग्य ते धोरण ठरवता येईल असंही मुख्यमंत्री यांनी सांगितलं

पालघर जिल्ह्यातल्या विरार पश्चिमेला असलेल्या विजय वल्लभ रुग्णालयातल्या अतिदक्षा विभागाला आज सकाळी तीन वाजण्याच्या दरम्यान आग लागली

दरम्यान अग्निशमन दल आणि पोलिसांनी आगीवर नियंत्रण मिळवलं असून तिर रुग्णांना तिथून बाहेर काढण्यात आलं आहे प्राथमिक माहितीनुसार एसी मध्ये शॉर्टसर्किट झाल्यानं आग लागली असल्याचं सांगण्यात येत आहे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटने बद्दल दुःख व्यक्त केलं आहे मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनीही दूख व्यक्त करत मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपये आणि जखमींना प्रत्येकी एक लाख रुपये मदतीची घोषणा केली आहे कोरोना साखळी तोडण्यासाठी मध्य आणि पश्चिम रेल्वेने नियमावली तयार केली आहे त्यानुसार उपनगरी गाड्यांमधून सरसकट सर्वांना प्रवास करता येणार नाही अत्यावश्यक सेवांमधले कर्मचारी शासकीय कर्मचारी आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना प्रवास करता येईल मात्र ओळखपत्र सोबत बाळगावं लागेल मध्य रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी ट्विटरवर ही माहिती दिली प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत मे आणि जून या दोन महिन्यांसाठी गरजूंना मोफत धान्य देण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे

कोरोना उद्रेकाच्या काळात गेल्या वर्षी देखील केंद्र सरकारनं गरजूंना मोफत धान्याचं वाटप केलं होतं

केंद्रीय रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी या बाबत रेड्डी यांना विनंती केली होती कार्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व निधीमधून कोविड केअर सुविधा उभारायला हरकत नाही असं केंद्रसरकारने स्पष्ट केलं आहे

कोविड रुग्णांना आवश्यक तेव्हा वैद्यकीय प्राणवायू उपलब्ध व्हावा आणि त्या अभावी आणीबाणीची स्थिती उद्भवू नये याकरता मुंबई महानगरपालिकेने कार्यपद्धती निश्चित केली आहे उपलब्ध प्राणवायूचा सुयोग्य आणि काटकसरीने वापर करण्याच्या सूचना यापूर्वीच सर्व रुग्णालयांना दिल्या आहेत नवीन कार्यपद्धतीची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष समन्वय अधिकारी नियंत्रण कक्ष व्यादी नियुक्त्या करण्यात आल्या आहेत

अनुदानित दिव्यांग शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग चा लाभ मिळणार आहे

राज्य सरकारनं आंतरजिल्हा आणि आंतरशहर प्रवासावर बंदी घातल्यानंतर मुंबई बाहेर प्रवासासाठी मुंबई पोलिसांनी ई पास व्यवस्था सुरु केली आहे अत्यावश्यक काम असणाऱ्या नागरिकांना प्रवासासाठी ई पास घेणं आवश्यक असेल

या संकेतस्थळावर अर्ज करावा ज्यांना ऑनलाईन शक्य नसेल त्यांनी स्थानिक पोलीस स्थानकाशी संपर्क साधावा असं आवाहन पोलिसांनी केलं आहे मुंबईहन त्तर जिल्ह्यात जाणाऱ्या नागरिकांसाठी ई पास अनिवार्य असल्याचं मुंबईचे उपायुक्त एस चैतन्य यांनी सांगितलं आहे

त्यामुळे विलगीकरणासह तेर वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणी ग्राम पंचायत आरोग्य समितीच्या सभापतींनी केली आहे वाढती कोरोना संसर्गाची परिस्थिती हाताळण्यास पूणे महापालिका सक्षम असल्याची ग्वाही महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे

लोकप्रतिनिधी प्रशासकीय यंत्रणा आणि सामाजिक संस्था यांच्या समन्वयाने कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवरही नियंत्रण आणता येईल त्या दृष्टीने महापालिका उपाय योजना करत आहे असं ते म्हणाले नाशिक आणि विरार खिल्या दुर्घटनांची चौकशी करा अशी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मागणी केली आहे

कोविड रूग्णालयात झालेले या दोन्ही घटना अत्यंत दुर्देवी आहेत यासंदर्भात राज्य शासनाने चौकशी करून दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी आठवले त्यांनी केली कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालय मुंबईने आज पासून सर्व पासपोर्ट कार्यालय केंद्रे आणि पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रेचे कामकाज स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे

धुळे शहरातील मोगलाई परिसरातील नदी किनारी एका खोलीत बनावट दारु निर्मिती सुरु असतांना पोलिसांनी छापेमारी करत दोघांना पकडलं

पंढरपूर खेल्या श्री विड्ठल रूक्मिणी मंदिर समितीच्या वतीने चैत्री वारी कामदा एकादशी निमित्त विशेष पूजा झाली

सांगली तासगाव पंढरपूर आणि कर्नाटक राज्यातील मालामुळे कोल्डस्टोरेज पूर्ण भरली आहेत

या लिंकवर क्लिक केल्यानंतर नागरिकांना जिल्ह्यातल्या कोविड रुग्णालयांमधली उपलब्ध खाटांची संख्या आणि ईतर माहिती मिळू शकणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी केले आहे हिंगोली संचारबंदी सुरू असतानाही विनाकारण फिरणाऱ्यांवर अंकूश आणण्यासाठी आखाडा बाळापूर कुरुंदा आणि सेनगाव पोलीस ठाणे यांचा फंडा लागू झाला आहे रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांची रस्त्यावरच कोरोना चाचणी सुरू केल्याने काही वेळातच रस्ते ओस पडले राज्यात कोकण मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे पुणे आणि आसपासच्या भागात आकाश अंशतः ढगाळ राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे